असं राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच प्रतिपादन

पूर्णपणे बंदी लागू करु शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे मंत्रालयाच्या विविध योजनांमध्ये ग्ंतवणूक करण्याच केंद्रीय मंत्री श्री

गडकरी यांच ग्ंतवणूकदारांना आवाहन आणि राज्यात प्रथमच औषधी ग्णधर्म असलेल्या ब्लॅक राईसचा प्रयोग यशस्वी

राष्ट्रपती श्री

शतकान्शतके भारत अध्ययनाचे केंद्र होता ही बाब आपल्यासाठी अभिमानाची आहे उपखंडातल्या तक्षशीला ते नालंदा अशा प्राचीन विद्यापीठांनी आशिया आणि त्या पलीकडील विद्यार्थ्यांनाही आकर्षित केले होते असे राष्ट्रपतींनी सांगितले आध्निक काळातही आपल्या क्षैक्षणिक संस्था विविध देशातल्या विशेषतः शेजारी देश आणि आपले मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या आफ्रिका खंडातल्या देशांसाठी ज्ञानाची कवाडे ख्ली करत आहेत असे राष्ट्रपती म्हणाले

यात सिम्बॉयसिस महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले

म्लींचे शिक्षण महिला सक्षमीकरणाच्या केंद्रस्थानी असले पाहिजे असे उपराष्ट्रपती श्री

व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे

शैक्षणिक ग्णवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांना विशेषतः म्लींना जागतिक स्तरावर रोजगार स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान केली पाहिजेत यावर त्यांनी भर दिला सर्व स्तरातल्या म्लींना शिक्षण मिळाल्यास देशाचा सर्वांगिण विकास होईल असे ते म्हणाले विद्यापीठे शैक्षणिक संस्थांनी सौर ऊर्जा वर्षा जलसंचयन यांचा अवलंब केला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धन रूजवून निसर्गासोबत राहण्याचे शिक्षण त्यांना दिले पाहिजे असे उपराष्ट्रपतींनी सांगितले पंतप्रधान श्री

देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं

पंतप्रधान आवास योजनेतून घर निर्मितीला वेग देण्यासाठी महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला

मराठवाडा विदर्भातील द्ष्काळी परिस्थिती पाह्न मत्स्य व्यवसायासाठी फिरते वाहन हि योजना राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला सर्वोच्च न्यायालयानं फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी दिली असून यावर पूर्णपणे बंदी लागू करु शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे मात्र निर्धारित आवाज मर्यादेचं पालन करणारे फटाकेच विकता येतील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे वाढत्या प्रद्षणाला आळा घालण्यासाठी फटाके उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज झालेल्या सूनावणी दरम्यान न्यायालयानं ऑनलाईन फटाके विक्रीवर मात्र पूर्णपणे बंदी राहील असं सांगितलं आहे

कमी उत्सर्जनाचे पर्यावरणस्नेही फटाके देशभरात तयार करण्यासही न्यायालयानं परवानगी दिली आहे फटाके विक्रीबाबत अंशतः घातलेली बंदी ही देशभरात लागू असून पर्यावरण रक्षणासाठी या आदेशांचे नागरिकांनी पालन करावं असे न्यायमूर्ती ए

हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनदायी ठरणाऱ्या जीवसंजीवनी क्रियेबाबत मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य भारतीय भूलतज्ज्ञ संघटना यांच्या मार्फत आज कार्यक्रम घेण्यात आला त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला भैट देऊन म्ख्यमंत्री श्री

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यानी एकत्रित येऊन शिखर संस्था काढून रेशीम उद्योगातील अडी अडचणी दूर करुन उद्योगाला चालना द्यावी असे आवाहन वस्त्रोद्योगमंत्री श्री स्भाष देशम्ख यांनी आज केले सद्यस्थितीतील रेशीम उद्योजकांसाठीच्या योजना आणि भविष्यातील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज मंत्रालायात आयोजित बैठकीत ते बोलत होते

नितीन गडकरी यांनी देशातल्या ग्तवणूकदारांना मंत्रालयाच्या विविध योजनांमध्ये ग्तवणूक करण्याचं आवाहन केलं आहे म्ंबई इथं आयोजित केलेल्या सागरी क्षेत्र आणि आर्थिक वाढ या विषयावरच्या परिसंवादात ते काल बोलत होते देशाची आर्थिक व्यवहार्यता वाढली असून ग्ंतवणूक करण्यासाठी हीच खरी वेळ असल्याचं ते म्हणाले मंत्रालयानं हाती घेतलेल्या सागरमाला योजनेत ग्ंतवणूक करण्यासाठी खाजगी क्षेत्राला मोठा वाव असून त्यांनी याचा फायदा करुन घ्यावा असं आवाहन श्री गडकरी यांनी केलं रोरो सेवा हॉवरक्राफ्ट कॅटरमरीन सी प्लेन अशा अनेक सेवा देण्याचा मंत्रालयाचा विचार असून यात देशातल्या कंपन्यांनी पुढं येऊन गुंतवणूक करावी असं श्री गडकरी म्हणाले

या धानाला मोठ्या प्रमाणात काळे लोंब्या आल्याम्ळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे संपूर्ण शेत काळ्या लोब्यांनी बहरले आहे

ब्लॅक राईसचे बियाणे छत्तीसगड राज्यातून मागविण्यात आले असून सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे

शेतातील धानाचे लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे केंद्र सरकारन राष्ट्रीय अन्न स्रक्षा कायदा संमत केला असून देशातील विविध राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे

वाशिम जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविली जाणार असून त्या अन्षंगान गावोगावी तसेच शाळा अंगणवाडी केंद्रांतील म्ला म्लींच सर्वेक्षण करण्यात आल आहे

गोवर रूबेला लसीकरण मोहिमेची पूर्वतयारीच्या अन्षंगान गावपातळीवरील कर्मचाऱ्याच्यावतीन शाळा अंगणवाडी तसच गावोगावी सर्वेक्षण करण्यात आल

आशिया करंडक हॉकी सामन्यात आज भारताचा सामना मलेशियाबरोबर होणार आहे साखळी स्पर्धेतला हा भारताचा चौथा सामना असून याआधी पाकिस्तान यजमान ओमान आणि जपान या तिन्ही संघांना पराभूत करुन भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेनं आगेकूच केली आहे साखळी स्पर्धेतला पाचवा आणि अंतिम सामना उद्या दक्षिण कोरिया संघाबरोबर होणार आहे ब्डापेस्ट इथं झालेल्या जागतिक कुस्ती अंजिक्यपद स्पर्धेत भारताच्या बजरंग प्निया याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं